त्यानुसार आता राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नाही त्याचप्रमाणे खासगी बस आणि वाहतूक सुविधांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती परिवहन आयुक्तांकडून जारी करण्यात येईल असं काल राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीत म्हटलं आहे

राहण्यासाठीची हॉटेल्स आणि लॉज शंभर टक्के क्षमतेनं सुरू करायलाही परवानगी देण्यात आली आहे प्रतिबंधित क्षेत्रात मात्र पूर्वी प्रमाणेच निर्बंध कायम राहणार आहेत

त्याबाबतचं पत्र पुणे पोलिसांनी महापालिकेला पाठविलं आहे ऐक्या याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनासाठी नागरिकांच्या घशातील द्रावाची तसंच रॅपिड अॅनन्टीजेन चाचणी केली जाते या चाचण्यांमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची यादी पोलिसांकडेही पाठविली जाते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि रुग्ण शोधण्यासाठी पोलिसांना या यादीची मदत मिळते महापालिकेकडून पोलिसांना पाठविल्या जाणाऱ्या यादीमध्ये संक्रमित रुग्णांची नावे मोबाईल क्रमांक दिलेले असतात या यादीमध्ये अनेक रुग्णांची नावे आणि मोबाईल क्रमांक समान असल्याचे दिसून आले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात आलेल्या याद्यांमध्ये हा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले आहे असे प्रकार वारंवार घडत असून याबाबत पोलिसांनी आरोग्य विभागाला सुधारणा करण्याबाबत तसेच दुबार नोंदणी न करण्याबाबत कळविले आहे आकड्यांमधील गोंधळाची ही माहिती खरेतर महापालिका यंत्रणेच्या लक्षात येणे गरजेचे होते परंतु ही बाब पोलिसांच्या लक्षात आली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर यावं लागणार नाही घरूनच परिक्षा देता येईल अशा पद्धतीनं परीक्षांच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भातली मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनांमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीनं परीक्षा घेण्याबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कुलगुरुच्या समितीनं काल आपला पहिला अहवाल सादर केला

यंदाच्या संपूर्ण उत्सवावरच कोरोनाचं सावट होतं त्यामुळ राज्यात कुठेही गणेशोत्सवादरम्यान दिसणारा नेहमीसारखा जल्लोष दिसला नाही पुण्यातली श्रींची विसर्जन मिरवणूक खरंतर जगभर प्रसिद्ध आहे पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मिरवणूक निघणार नाही ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मिरवणूकीविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून टाळमुद्ग आणि ढोलताशाच्या गजरात बँन्डच्या सुरावटीत लाडक्या बाप्पाला वैभवशाली मिरवणूकीनं भावपूर्ण निरोप देण्याची पुण्याची परंपरा

पहिल्यांदाच ही परंपरा खंडीत होत आहे

तरीही गणेशोत्सव साजरा झाला होता

भारतानं युद्ध जिंकल्याची बातमी समजताच पुण्यात आनंदोत्सवात श्रींची मिरवणूक निघाली होती स्वाईन फ्लूच्या साथीतही पुण्यात नेटानं गणेशोत्सव साजरा झाला अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रींची मिरवणूक निघणार नसलीतरीही मानाच्या पाचही गणपती मंडळांसहीत प्रमुख मंडळांनी श्रींच्या विसर्जनाची ऑनलाइन व्यवस्था केली आहे त्यामुळं नागरिकांनी घरी बसूनच हा विसर्जन सोहळा पाहावा असंही आवाहन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे नाशिक विसर्जन नाशिक शहरातल्या गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं यंदा गणेश विसर्जन मिरवणूक नं काढण्याचा निर्णय घेतला आहे

महापालिकेनं अठरा सेवाभावी मंडळाच्या मदतीनं मूर्ती दान स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

ऑटोरिक्षात पॉलिथीन ऑटोरिक्षातून प्रवास करताना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी लातूरमध्ये श्री औसा हनुमान गणेश मंडळाच्या वतीनं ऑटोरिक्षाच्या आतील बाजूस पॉलिथिन लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला शहरातल्या किमान दोन हजार ऑटोरिक्षात असे पॉलिथिन बसवण्याचा संकल्प गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला चंद्रपूर आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती जोरगेवार यांनी काल माध्यमाला दिली आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली ध्ळे परिचारिका ध्ळ्यातील शासकीय हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात रुग्णसेवा देणाऱ्या अधिपरिचारीकेचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला धुळ्यात तीन डॉक्टरांचा या आधीच मृत्यू झाला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार